भारत चीन चर्चा भारत आपल्या एकता आणि अखंडतेचं कायम रक्षण करेल आणि आपल्या भूमीवर कोणतही अतिक्रमण सहन करणार नाही असं भारतानं पुन्हा एकदा चीनला सुनावलं आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेची पाचवी फेरी रविवारी मोल्डो इथं पार पडली त्यावेळी हा संदेश चीनच्या अधिकाऱ्यांना दिला असल्याचं चर्चेनंतर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी सांगितलं चीन नं लडाख भागात काही ठिकाणांहून सैन्य मागे घेतलं असलं तरी पॅनगोंग त्सो आणि फिंगर फोर या भागातूनही सैन्य मागे घ्यावं अशी भारताची मागणी आहे चीनच्या सीमा भागातल्या हालचालींना प्रतिसाद म्हणून भारतानं दौलत बेग ओल्डी भागात सैन्य दलांच्या तुकड्या आणि शस्त्रसाठा यांची जमवाजमव केली आहे

एकाच दिवसात झालेल्या चाचण्यांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे

जम्मू काश्मीर विकास जम्मूकाश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या घटनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे राज्यात विशेषतः श्रीनगरसारख्या सतत दहशतवादाचं लक्ष्य बनत असलेल्या भागातविकासकामांची गती वाढलीआहे यानिमित्तानं राज्यातल्या विकासकामांचा आमचे श्रीनगरचे प्रतिनिधी सुनील कौल यांनी घेतलेला हा आढावा गेल्या पाच सहा वर्षात जम्मू काश्मीरमध्ये सरकारनं अनेक विकासकामं केली आहेत पायाभूत सुविधांच्या विकासामुळे जम्मू आणि श्रीनगर या राज्याच्या दोन राजधान्यांमधलं अंतर कमी झालं आहे श्रीनगरमधल्या जहाँगीर चौक आणि रामबाग दरम्यानच्या उड्डाणपुलाचं बरेच दिवस रखडलेलं काम पूर्ण झाल्यामुळं तिथल्या नागरिकांची रोजच्या वाहतूककोंडीतून सुटका झाली आहे केवळ तीन महिन्यातच पूर्ण झालेलं साठ स्लॅबचं काम हे प्रशासनाच्या गतीमान प्रयत्नाचंच द्योतक आहे कुठल्याही उड्डाणपुलाच्या बांधकामात केलेलं हे सर्वात वेगवान काम आहे जम्मू अखनूर रस्त्याचं चौपदरीकरण चेन्नानी सुध महादेव रस्ता यांचं कामही वेगातसुरू आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे श्रीनगर संचारबंदी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर हिंसक आंदोलन होण्याची शक्यता गुप्तचरांनी वर्तवल्यानंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे ही संचारबंदी तत्काळ लागू होत असून उद्यापर्यंत ती कायम असेल असं श्रीनगरचे जिल्हान्याय दंडाधिकारी शाहीद इक्बाल चौधरी यांनी सांगितलं

अंतिम निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे अयोध्या भूमिपूजन अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनासाठी कालपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या धार्मिकविधी दरम्यान आज सहा तासांचं विशेष अनुष्ठान होत आहे भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार आहे

अयोध्येतील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे या ऐतिहासिक समारंभासाठी अयोध्येत सध्या महोत्सवाचं वातावरण आहे फडणवीस अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्युप्रकरणी सुरू असलेल्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी बिहारहून आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला राज्यातील अधिकाऱ्यांनी विलगीकरणात ठेवल्याबद्दल भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाराजी व्यक्त केली अशा कृतीमुळं तपासातील पारदर्शकतेबाबत जनतेच्या मनात अविश्वास निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली

सिद्धरामय्या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यावरून ते रुग्णालयात दाखल झाले आहेत आपली प्रकृती सध्या स्थिर असून आपल्यावर उपचार सुरु झाले आहेत तसंच आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची चाचणी करून घ्यावी अस आवाहन सिद्धरामय्या यांनी केल आहे

त्यामध्ये आसामी बंगाली हरियानवी हिंदीइंग्रजी लडाखी मैथिलीमलयालम मराठी नेपाळी आणि तमिळ चित्रपटांचा समावेश होता या चित्रपट महोत्सवाची सांगता रविवारी झाली

या दोन जिल्ह्यांमध्ये पूराचं पाणी सखल भागात शिरलं आहे गंडक आणि भागमती नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे

मुंबई लोकल मुंबईसह उपनगरात आणि ठाण्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे मुंबईतलं जनजीवन विस्कळित झालं आहे आज आणि उद्या मुंबईसह कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं आधीच दिला होता दादर प्रभादेवी सह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे आणि दूपारी समुद्राला उधाण येण्याची शक्यता असल्यानं पश्चिम उपनगरीय रेल्वे ची वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची सेवा बंद ठेवण्यात आली आहे विरार अंधेरी वांद्रे दरम्यानची लोकलसेवा मात्र सुरु राहील अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्वीटर संदेशाद्वारे दिली आहे समुद्राला उधाण आल्यावर वडाळा परळ भागातही पाणी साठण्याची शक्यता असल्यानं मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर आणि मार्गावरचीलोकल सेवा ही बंद ठेवण्यात आली आहे दरम्यान वाशी पनवेल ठाणे आणि कल्याण दरम्यान शटल सेवा सुरु ठेवण्यात आली असून एक्स्प्रेस आणि मेल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी ट्वीटर संदेशाद्वारे दिली आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार